उद्यापासून दोन आठवडे टाळेबंदीत वाढ करण्यात आली आहे या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात केंद्र सरकारनं जारी केलेल्या आदेशानंतर काल राज्य शासनानं राज्यात करावयाच्या अंमलबजावणीचे आदेश जारी केले

मुंबई मालेगाव पुणे आणि पिंपरी चिंचवड वगळता इतर क्षेत्रातले उद्योग सुरु होतील यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्रे निर्यातभिमुख युनिट औद्योगिक वसाहती आणि औद्योगिक वसाहतीमधील औषधे फार्मास्यूटिकल्स वैद्यकीय उपकरणं त्यांचा कच्चा माल आणि मध्यस्थी यासह आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांचे युनिट्स उत्पादन युनिट सातत्याने प्रक्रिया आवश्यक असणारे युनिट आणि त्यांची प्रवठा साखळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला लागणारे हार्डवेअरचे उत्पादन आणि पॅकेजिंग मटेरियलच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटस परवानगी आहे मात्र त्यासाठी सामाजिक अंतर आणि योग्य शिफ्टची काळजी घेणं आवश्यक आहे ग्रामीण भागातल्या सर्व औद्योगिक उपक्रमांना परवानगी राहील शहरात जेथे प्रत्यक्ष जागेवर कामगार उपलब्ध असतील आणि बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नाही त्याठिकाणची बांधकामं आणि ग्रामीण भागात सर्व बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे शहरी भागातली एकाकी दुकानं संक्लाजवळील तसंच निवासी संक्लातली दुकानं ख्रली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे आवश्यक आणि अनावश्यक असा कोणताही भेद न करता एका रांगेत पाच पेक्षा जास्त द्काने खुली असू नयेत

इतर कर्मचारी हे आवश्यकतेनुसार घरून काम करू शकतील मान्सूनपूर्व कामांना परवानगी देण्यात आली आहे

राज्य सरकारने या रुग्णालयांना दरपत्रक ठरवून दिले असून या पत्रकानुसार रुग्णालयांना पैसै आकारता येणार आहे खाजगी रुग्णालयं कोरोनाग्रस्त रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या होत्या विमा पॉलिसी नसलेल्या रुग्णाकडून अतिरीक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे आरोग्य विभागाचे हे दरपत्रक कोरोना आणि बिगर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागू होणार आहे

राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी ही माहिती दिली आहे मुंबईत तीन ते चार ठिकाणी काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची चित्रफित काल समोर आली त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धच्या लढ्यामधे डॉक्टर परिचारिका आरोग्य कर्मचारी यांच्यासह पोलिस आघाडीवर असून त्यांच्यावरील हल्ले कोणत्याही परिस्थितीमधे सहन केलं जाणार नाहीत असंही देसाई यांनी नमूद केलं आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल ही माहिती दिली आतापर्यंत देशभरात सुमारे दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत केंद्र सरकार राज्याच्या साथीनं या आजाराला आळा घालण्यासाठी अनेक पावलं उचलत असून त्याचा नियमित आढावा उच्च स्तरावरुन घेतला जात असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे

न्यूमोनिआ मध्मेह उच्च रक्तदाबानं त्रस्त असलेल्या या महिलेच्या मृत्यूनंतर त्यांच्या लाळेचा नमूना घेतला त्याच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला यामुळे आता शहरात कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या नऊ झाली आहे

शहरातील टाऊन हॉल भागात दोन किले अर्क संजय नगर आणि गौतमबुद्धनगर भागातील प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला आहे

हा जवान जालना इथं नेमणुकीला असून तो मालेगाव इथं बंदोबस्तासाठी तैनात होता त्यानं सुट्टी घेऊन हिरापूर इथं आपल्या घरी सहा दिवस मुक्काम केला होता त्यामुळे या जवानाचे आई वडील भाऊ पत्नी आणि मुलासह सर्व कुटुंबियांना चिकलठाणा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे

दोन रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे

नांदेड शहरातील ग्रुद्वारा लंगर साहेब परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे या परिसरात निर्जंतुकीकरण मोहिम कालपासून सुरू झाली या भागात जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर पोलीस अधीक्षक विजयक्मार मगर महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी भेट देऊन कडकडीत बंद पाळला जात असल्याची खात्री केली दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी नांदेडमधले हे रुग्ण बाहेरुन आलेले असल्याचं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे प्रत्यक्षात शहरात अजून याचा प्रसार झाला नसून नागरिकांनी घाबरुन न जाता दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी केलं

या पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईंकांना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आलं असून ते राहत असलेलं चिखली गाव प्रतिबंधित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

एसआरपीएफच्या पाच जवानांव्यतिरिक्त सेनगाव तालुक्यातल्या जांभरुण रोडगे इथल्या कोरोना विषाणूग्रस्त बालकाच्या संपर्कातला एक जणही बाधित निघाला आहे

जिल्हा शल्यचिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी ही माहिती दिली

यात जिल्हा मध्यवर्ती काराग्रहातल्या दोन कैद्यांचा समावेश आहे हे कैदी पृण्याच्या काराग्रहातून आले होते तसंच कराड मध्ये कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला एक कोरेगाव आणि फलटण मध्ये प्रत्येकी एकाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे

ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेली होती

लागण झालेला आरोपी वाड्याच्या पोलिस ठाण्यातील कोठडीत होता त्याच्या सहवासात आलेले इतर वीस सहआरोपी आणि तेवीस पोलिस कर्मचाऱ्यांचं अलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत

हा निधी आता बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करतील पैसे काढण्यासाठी बँकांमधे गर्दी होऊ नये या दृष्टीनं निधी वाटपाच्या तारखाही ठरवून दिल्या आहेत खातेक्रमांकाचा शेवटचा आकडा शून्य किंवा एक असेल अशा खातेधारकांनी चार मे रोजी पैसे काढावे दोन किंवा तीन या आकड्यांनी संपणाऱ्या खात्यातून पाच मे रोजी तर चार किंवा पाच या आकड्यांनी संपणाऱ्या खात्यातून सहा मे रोजी पैसे काढावेत असं सरकारनं सुचवलं आहे

अशा प्रकारची योजना असल्याचं सांगून वैयक्तिक माहिती आणि श्ल्काच्या नावे पैसा उकळणाऱ्या संस्थांपासून सावध रहावं अफवांवर विश्वास ठेवू नये असं सरकारी ट्वीटमधे म्हटलं आहे

केंद्र सरकारनं या संदर्भातली अधिसूचना नुकतीच जारी केली आहे केंद्र सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणीही थोरात यांनी एका संदेशाद्वारे व्यक्त केली आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी असताना राज्यातलं भाजप नेतृत्त्व या मुद्यावर मौन का असा प्रश्नही महसूलमंत्री थोरात यांनी उपस्थित केला आहे

याबद्दल इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ विश्वास कुलकर्णी यांनी ऋण व्यक्त करत आणखी दोन ते तीन हजार पीपीई किटची गरज असल्याचं सांगितलं

पोलिस उपआयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे यांनी याची अधिक माहिती दिली

कोडे यांनी दिली

सध्या शाळा बंद असल्या तरी शालेय पोषण कामगार शासनाचं काम तत्परतेने करत आहेत आर्थिक अडचणीत आलेल्या शालेय पोषण आहार कामगारांना आर्थिक मदत करावी अशी मागणीही या संघटनेनं केली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या नवनिर्मिती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीनं शहर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या भटक्या विमुक्त जातींच्या आणि गोरगरीब लोकांना आठ दिवस प्रेल एवढं धान्य वाटप करण्यात आलं बिहारच्या अडकलेल्या कामगारांना या संस्थेतर्फे मदत देण्यात आली

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ देविकांत देशमुख डोंगरगांवकर यांनी मार्गदर्शन केले

त्यामुळे हे लोक मुदतबाह्य परवान्यावर प्रवास करत असल्याचं आढळून आलं या प्रकरणी तलाठी मुकुंद आष्टीकर यांनी पंचनामा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सभापती संभाजी पाटील पुयड यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सहा मे नंतर शेतकऱ्यांनी आडत्यांशी संपर्क केल्याशिवाय आपली हळद विक्रीसाठी नांदेड शहरात आणू नये असंही यावेळी सांगण्यात आलं

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन कारखान्याचे संचालक आमदार धीरज देशमुख यांनी केलं आहे या योजनेअंतर्गत कारखाना कार्यक्षेत्रात ऊस बेणे रोपं वाटप करण्यात येणार आहे

राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री छगन भ्जबळ यावेळी उपस्थित होते परवा रात्री एक रेल्वे नाशिकहून भोपाळला सोडण्यात आली होती

या सर्व विद्यार्थ्यांच्या हातावर होम कारंटाईनचे शिक्केही मारण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिली आहे परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याच्या आईने राज्य सरकारचे आभार मानले आहेत

या सर्वांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले

या सर्वांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

हे सर्वजण पायी जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून विलगीकरणात ठेवलं होतं हिंगोली वाहतूक शाखेनं वयोवद्ध अपंग गर्भवतींना रुग्णालयात जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था केली आहे या सेवेचं उद्घाटन काल पोलिस अधिक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते झालं या रुग्णांच्या प्रवासाचा खर्च वाहतूक शाखा उचलत आहे गरजू व्यक्तींनी वाहतूक शाखेशी संपर्क साधण्याचं आवाहन सहायक पोलिस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी केलं आहे

बांधकामासाठी उत्तर प्रदेश बिहार बंगाल इथून आलेल्या या मजुरांना आपापल्या प्रांतात परत जायचं आहे त्यासाठी प्रशासनावर रोष व्यक्त करत त्यांनी काल महामार्ग अडवून धरला परवा तेलंगणातून झारखंडसाठी विशेष रेल्वेगाडी सोडली तशीच आपली व्यवस्था करावी अशी मागणी या मजूरांनी यावेळी केली

श्रीकांत यांनी केलं आहे जिल्ह्यांतगेत एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करावेत अशी सूचना त्यांनी केली आहे जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी सर्व आरोग्य चाचण्या केल्यावरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं जाता येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे

या अंतर्गत शहरातील पोलिस कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांना नाश्ता दिला जात आहे गेल्या चोवीस तारखेपासून हा उपक्रम राबवला जात आहे

या द्कानदारांचा अनेक ग्राहकांशी थेट संपर्क येतो त्यामुळे खबरदारीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशीला देशमुख यांच्याकडे हे साहित्य सोपवण्यात आलं उस्मानाबाद शहरातील भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांजा मार्ग परिसरात गरजू कुटुंबांना अन्न धान्याची पाकिटं वितरित करण्यात आली

या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन गंगापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघानं केलं आहे

डिग्रस बंधार्यातलं उर्वरित पाणी पालम पूर्णा गंगाखेड तालुक्यातल्या शेतकर्यांच्या बागायती पिकासाठी राखीव ठेवण्यात आलं असून कायद्याचं पालन करुन हे पाणी सोडल्याचं गृट्टे यांनी सांगितलं

हैद्राबाद इथून नाशिक कडे जाणार्या या ट्रक मध्ये पिठाच्या पोत्यातून गुटखा नेत असल्याचं उघडकीस आलं